वायुसेनेचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वीरचक्र जाहीर झालं आहे उद्या स्वातंत्र्यादनी अभिनंदन यांचा वीरचक्र देऊन गौरव करण्यात येईल

त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मार्चरोजी अभिनंदन वाघा सीमेमार्फत भारतात सुखरुप परतले

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान रामलला विराजमान पक्षाचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी न्यायालयाच्या घटनापीठासमोर युक्तिवाद करताना विवादास्पद जमिनीची तिन्ही पक्षकारांमध्ये वाटणी करणं योग्य होणार नाही कारण अशी वाटणी केल्यास ती प्रत्यक्ष देवतेची विटंबना ठरेल असं मत मांडलं

अतिरिक्त महासंचालक मुनीर खान यांनी जम्मू काश्मीरमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं यावेळी सांगितलं

पाणी फाउंडेशनचे प्रणेते अभिनेता आमिर खान यांनी जामठी गावाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाणी फाउंडेशन कडून दहा लाख रुपये तर मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये या गावाला पुरस्कार स्वरूपात मिळाले आहेत द्वितीय बक्षीस मिळालेल्या माणिकपूर गावाला मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये तसेच तृतीय बक्षीस मिळालेल्या या उदापूर गावाला मुख्यमंत्री निधीतून चार लाख रुपये देण्यात आले आहे

काल रात्री पासूनच क्रष्णा नदी धोक्याच्या पातळीच्या खाली वाहत आहे पुरामुळे बंद असलेली सांगली कोल्हापूर रस्ते वाहतूक पूर्ववत झाली असून पुराच पाणी कमी होत असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे

काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत यानुसार कुर्ला नांदेड कुर्ला कुर्ला बीदर कुर्ला कोल्हापूर बीदर कोल्हापूर पनवेल नांदेड पनवेल आणि परळी मिरज परळी या गाड्या संबंधित कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई भुवनेश्वर मुंबई तसंच मुंबई हैदराबाद मुंबई या दोन गाड्या मनमाड औरंगाबाद परभणी परळी विकाराबादमार्गे धावणार आहेत पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे ब्याण्णव टक्के झाला आहे धरणात सध्या सोळा हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे